चीन खुल्या बड्डमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साईप्रणितचं आव्हानही संपुष्टात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कापोरेट क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक उपाययोजना सूचवल्या आहेत स्वदेशी कंपन्या आणि नव्या कारखानदारी कंपन्यांसाठी कार्पोरेट कर कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे या उपाययोजनांसंदर्भात नवा अध्यादेश जारी करण्याचाही प्रस्ताव आहे ज्या कंपन्या प्रोत्साहनपर सूट किंवा सवलतींचा लाभ घेत आल्या आहेत त्यांनाही पर्यायी कराच्या स्वरुपात दिलासा दिला जात आहे

माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद याला एका बलात्कार प्रकरणी विशेष तपास पथकानं उत्तरप्रदेशात शहजहानपूर जिल्हा पोलिसांच्या मदतीनं आज सकाळी अटक केली

त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीही करण्यात आली एका विद्यार्थिनीवर बलात्कार आणि लैगिंक छळ केल्याचा आरोप चिन्मयानंदावर या विद्यार्थिनीनं केला होता याप्रकरणी न्यायालयानं नेमलेले विशेष तपास पथक चौकशी करत आहे याबाबत या विद्यार्थिनीनं एक व्हिडीओ क्लिप प्रसारित केली होती त्यानंतर ती वेपत्ता झाली होती गेल्या आठवडयात राजस्थानात तिचा माग लागला त्यानंतर ती माध्यमांपुढं हजर झाली चिन्मयानंद वर्षभर तिच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप तिनं यावेळी केला जम्मू कश्मीर प्रश्री पाकिस्तान पुन्हा एकदा आतरराष्ट्रीय मंचावर तोंडघशी पडला आहे

मात्र त्याला एकाही देशाचा पाठिंबा मिळाला नाही

मात्र आंतरराष्ट्रीय समुदायापुढं पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे

जम्मू कश्मीर हा पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न असून पाकिस्तान त्यांची विपर्यस्त मांडणी करत आहे असं त्या म्हणाल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्याच्या सीमारेषेजवळ पाकिस्ताननं काल संध्याकाळी गोळीबार करत शस्त्रसंधीचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं काल संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमाराला पूंछ जिल्ह्याच्या शहापूर आणि केरनी भागात पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा करण्यात आला त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं पाकिस्तानच्या या गोळीबारात कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही

न्यूयार्क टाॅम्समधे आज प्रसिद्ध झालेल्या विशेष मुलाखतीत श्रृंगला यांनी कश्मीरवर टीकास्त्र सोडलं पाकिस्तानला कश्मीरमधे प्रगती नको आहे आणि संकुचित स्वार्थापोटी ते दहशतवादाला मदत करत आहेत असं त्यांनी म्हटलं पाकिस्तानचे प्रधानमंत्री फक्त त्यांची अर्थव्यवस्था खड्डयात घालू शकतात शेजा यांची नाही असा टोला त्यांनी लगावला पाकिस्तान स्वतःच दहशतवाद पोसत असून त्याचा प्रसार करत असून त्यावर पांघरुन घालण्यासाठी कांगावा करत आहे अशी टीका त्यांनी केली आयएमए घोटाळ्याप्रकारणी सीबीआयनं काल कर्नाटकचे माजी मंत्री जमीर अहमद खान यांची चौकशी केली गुंतवणूक केलेल्या रकमेवर जास्त परतावा देणार्या या योजनेमार्फत एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांचे पैसे हडप केले असून यात सगळ्यात जास्त गुंतवणूकदार मुस्लिम समाजाचे आहेत कर्नाटकचे माजी अन्न पुरवठा मंत्री जमीर खान यांना काल सीबीआयनं आपल्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं होतं या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मन्सूर खान आणि अन्य आरोपींविरोधात सीबीआयनं यापूर्वीच आरोपपत्र दाखल केलं आहे

या खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली

सौदी अरेबियातल्या तेल संकटाच्या पार्डभूमीवर कच्च्या तेलांच्या भडकलेल्या दराचा मर्यादित प्रभाव चलनफुगवट्यावर राहील असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला आहे

या संकटाचा परिणाम दीर्घकाळानंतरच समजू शकेल असं दास यांनी काल मुंबईत झालेल्या आर्थिक परिषदेत सांगितलं येत्या वर्षभरात चलनफुगवट्याचा दर चार टक्क्यांहून कमी राहील असा अंदाज आहे त्याचप्रमाणे आर्थिक वृद्वीदर वाढीची गती धीमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात आणखी कपातीची शक्यता असल्याचं दास यांनी यावेळी सांगितलं

आंतरराष्ट्रीय स्तरावर आव्हानात्मक परिस्थिती आहे जागतिक आर्थिक वृद्वी दरात घट होत असून प्रमुख जागतिक बँकांची पतधोरणं ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत मात्र अजून मंदी आलेली नाही असं शक्तिकांत दास यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत दौन्यावर असलेले मंगोलियाचे अध्यक्ष खाल्तमागीन बटुलगा यांचं आज राष्ट्रपती भवनात समारभपूर्वक स्वागत करण्यात आलं त्यापूर्वी बटुलगा यांनी महात्मा गांधींचं स्मृतिस्थळ असलेल्या राजघाट क्वें जाऊन आदरांजली वाहिली पाच दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या बटुलगा यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं बटुलगा आज उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष बटुलगा हे आज व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संयुक्तपणे उलानबतार श्वेल्या गणदान बुद्ध विहारात बुद्ध मूर्तीचं अनावरण करतील चगिझू क्वे सुरू असलेल्या चीन खुल्या बह्डमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साईप्रणितचं आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत आटोपलं

दहा लाख अमेरिकी डॉलर्स किमतीचे सौर पक्लि भारतानं भेट म्हणून दिले आहेत संयुक्त राष्ट्र संधाच्या मुख्यालयाच्या छतावर हे प्राल लावले गेले आहेत

या निमित्तानं संयुक्त राष्ट्र संघ विशेष टपाल तिकिटाचं देखील ते अनावरण करतील संयुक राष्ट्र संघातले भारताचे स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं की संयुक्त राष्ट्र संघाच्या उच्च स्तरीय महासभेत भारत सक्रिय राहणार आहे सौर उद्यान हे त्याचंच उदाहरण आहे राष्ट्र संघात नेहमीच नवीकरणीय ऊर्जा हवामान बदल त्यासंदर्भातली कारवाई या विषयांवर नेहमीच चर्चासत्र होत असतात असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत

प्रधानमंत्री येत्या रविवारी अमेरिकेतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार असून यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंपही उपस्थित राहणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं मुंबईच्या अनेक भागात नागरिकांनी काल रात्री गस्तीगळती होत असल्याची तक्रार केली मात्र त्याचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही घाटकोपर मानखुर्द पवई चेंब्र गोवंडी चांदिवली या भागातून गस्तीगळतीमुळे वास येण्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या ही गस्ती गळती महानगर गस्तिया कोणत्या तरी मोठ्या पाईपलाईनमधून होत आहे अशी शक्यता व्यक्त होत होती मात्र महानगर गस्तिलिमिटेडनं तपासणी केल्यानंतर असा प्रकार घडलेला नाही असं स्पष्ट केलं

राज्यपालांच्या कार्यालयातून जारी केलेल्या परिपत्रकात स्थानिक प्रशासनाला या आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत